विविध राजकीय पक्षांचे प्रमुख नेते या टप्प्यातल्या प्रचारासाठी देशभर झंझावती दौरे करत आहेत आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशात बालिया बिहारमधे बक्सर आणि सासाराम तसंच चंदिगडमधे निवडणूक प्रचारसभा घेणार आहेत भाजपा अध्यक्ष अमित शहा आज दुपारी कोलकता क्रि रोड शो करणार आहेत काँप्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी मध्य प्रदेशात नीमच उज्जप्तआणि खांडवा क्रि प्रचार करणार आहेत तर बसपाच्या प्रमुख मायावती बालिया ्वें प्रचार सभा घेणार आहेत काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी हिमाचल प्रदेशातल्या सुंदरनगर क्रें प्रचार करणार आहेत

नवी दिल्लीत पक्षाच्या मुख्यालयात माध्यमांशी ते बोलत होते यंदाच्या निवडणुकीत प्रथमच महागाई हा मुद्दाच नसल्याकडे त्यांनी पत्रकाराचं लक्ष वेधलं सशक्त लोकशाहीमधे राजकीय हिंसाचाराला स्थान नाही मात्र दुर्देवाने पश्विम बंगालमधे हिंसाचाराच्या अधिकाधिक घटना घडत आहेत आणि तिथल्या मुख्यमंत्री त्या थांबवू शकल्या नाहीत याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला

विकसनशील देशांना न्याय्य संधी मिळण्यासाठी व्यापारात भागीदार देशांना विशेष आणि विभिन्न वागणूक देण्याची तरतूद सदस्य राष्ट्रांनी सामूहिक विचार करून कायम ठेवली पाहिजे असंही ते म्हणाले

समविचारी देशांसाठी आयोजित केलेल्या या बर्फ्कीचा कोणत्याही देशाला किंवा राष्ट्रसमूहाला कसलाही विरोध नाही असं प्रभू यांनी स्पष्ट केलं

जीवनमान उंचावणं रोजगारनिर्मिती अशा ध्येयांच्या परिपूर्तींसाठी जागतिक व्यापार हे एक साधन आहे असंही प्रभू म्हणाले फानी चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाचा आढावा घेण्यासाठी ओदिशात आलेल्या केंद्रीय पथकानं आज पुरी आणि कटकमध्ये विविध ठिकाणी पाहणी केली केंद्रीय गृहमंत्रालयाचे संयुक्त सघिव विवेक भारद्वाज यांच्या नेतृत्वाखाली काम करणारं हे अकरा सदस्यांचं पथक तीन दिवसांच्या ओदिशा दौऱ्यावर आहे या पथकाचे दोन गट पाडले गेले असून ते दोन्ही जिल्ह्यातल्या वादळग्रस्त गावांमध्ये झालेल्या नुकसानाचं मूल्यमापन करत आहेत या दौऱ्यानंतर दिल्लीत परतण्यापूर्वी हे पथक मुख्य सचिव आदित्य प्रसाद पाधी आणि राज्य सरकारच्या अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर पुन्हा बर्फ्क घेईल दरम्यान मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत वादळग्रस्तांसाठी किमान पाच लाख विशेष घरं मंजूर करण्याची विनंती केली आहे या आपत्तीचा सामना करण्यासाठी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी केंद्र सरकारचे आभारही मानले आहेत

आसाममध्ये हिंसाचारग्रस्त हक्कीकांडी जिल्ह्यात दिवसभराची संचारबंदी काढून टाकल्याने जनजीवन पूर्वपदावर येत आहे संपूर्ण बराक खोऱ्यात ठेरनेट सुविधाही पुन्हा सुरू करण्यात आली आहे समाजमाध्यमांतून पसरणाऱ्या अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आणि तशा अफवा न पसरवण्याचं आवाहन तिथल्या उपायुकांनी जनतेला केलं आहे आसाम विद्यापीठाच्या परीक्षा आज दुसऱ्या दिवशीही रद्द करण्यात आल्या आहेत हस्तीकांडीमध्ये दोन गटांत उसळलेल्या हिंसाचारात एकाचा बळी गेल्यानंतर शुक्रवारी तिथे संचारबंदी लागू करण्यात आली होती मंगोलियातल्या डोनोगोबी प्रांतातल्या नियोजित तेल शुद्धीकरण कारखान्याघ्या निर्मितीसाठी भारतानं एक अब्ज डॉलरस तिक्या कर्जाची सीमारेषा निक्षित केली आहे

यावेळी दिपक कोचर यांनाही प्रश्न विचारण्यात आले सक्तव्सुली संचालनालयानं चंदा कोचर दिपक कोचर व्हिडिओकॉन समूहाचे वेणू गोपल धूत आणि तिरांवर भ्रष्टाचार विरोधी कायद्या अंतर्गत फौजदारी गुन्हा दाखल केला आहे

व्हिडिओकॉन समूहानं ती रक्कम दिपक कोचर यांच्या न्यूपॉवर रिन्युएबल या कंपनीत गुंतवली होती यासंदर्भात चंदा आणि दिपक कोचर यांची आतापर्यंत सीबीआय सक्तवसुली संचालनालय आणि गंभीर घोटाळे तपास कार्यालयानं चौकशी केली आहे

भारतातल्या तमिळी जनतेसाठी वेगळी भूमी मागणा या या संघटनेमुळे देशाच्या सार्वभौमत्वाला आणि प्रादेशिक एकतेला बाधा पोहचते

जम्मू काश्मीरमधे पूंछ जिल्ह्यातल्या गुलपूर क्षेत्रात नियंत्रण रेषेजवळ गोळीबार करत पाकिस्ताननं काल रात्री पुन्हा एकदा युद्धबंदीचं उल्लंघन केलं पाकिस्तानी संख्यानं हवेली तालुक्यातल्या भारतीय लष्कराच्या चौक्या आणि नागरी वस्त्यांवर गोळीबार केला तसंच छोटी शस्वं आणि उखळीतोफांचा मारा केला भारतीय सर्विकांनाही त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं यात कोणत्याही जिवितहानीचं वृत्त नाही जम्मू विभागात रामबन जिल्ह्यात डिगडोल नजीक आज पहाटे दरडी कोसळल्यानं जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरच्या वाहतूकीचा खोळंबा झाला आहे

भारतीय लष्कराची सुसज्जता आणि सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी लष्कराच्या उत्तर कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल रणबीर सिंह यांनी काल जम्मू काश्मीर मधल्या राजौरी आणि अखनूर क्षेत्राचा दौरा केला पाकिस्तानकडून वेळोवेळी होत असलेल्या युद्धबंदी कराराच्याच्या उल्लंघनाविषयी त्यांनी माहिती धेतली तसच शेजारील राष्ट्रांच्या विध्वसंक आणि शत्रुत्वपूर्ण कारवायांबद्दल स्थानिक संखि अधिकाऱ्यांशी चर्चा केली आफ्रिकन स्वाउे तापाच्या विषाणूची लागण झालेली व्हिएतनाममधले जवळपास चार टक्के डुकरांचे कळप मारुन टाकण्यात आले